त्याचवेळी अन्य एका कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती वैंकय्या नायड्र हे देखील प्ण्यात येणार असल्यानं संपूर्ण पुणे शहराला आत्तापासूनच छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे पोलीस महासंचालकांच्या परिषदेला अमित शहा पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत तर मोदीअखेरचे दोन दिवस उपस्थित राहणार असून या काळात त्यांचामुक्काम पुण्यातच राजभवनात असणार आहे पाषाण परिसरातील पोलीस संशोधन केंद्र आणि आयसर मध्ये ही परिषद होणार असून त्यातदेशांतर्गत सुरक्षा आणि अन्य महत्वपूर्ण विषयांवर विचार मंथन होणार आहे

बबीना प्णेआणि गोवा या ठिकाणी हा सराव होणार आहे

प्रामाणिकपणाचा टिकवण्य़ासाठी समाज मन प्रगल्भ असणे आवश्यक आहे चांगला विचार चांगली सामाजिक चळवळ जतन करण्याची गरज आहे त्यामुळे प्रार्थना समाज सारख्या संस्थांची गरज आहे असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलग़रू प्रा

पंडित विद्यासागर यांनी आज प्ण्यात व्यक्त केलं

त्यावेळी ते बोलत होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिझाईन इनोवेशन केंद्र आणि त्याच्या संलग्न उपकेंद्रांनी विविध नाविन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञान विकसित केले आहे या उत्पादनांचं प्रदर्शन नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय डिझाईन इनोवेशन केंद्राच्या प्रदर्शनात करण्यात आले

लष्कराच्या दक्षिण विभागाचे मेजर जनरल नवानीत कुमार आणि मेट्रो चे संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या उपस्थितीत मध्ये वसतीगृहाचं भूमिपूजन करण्यात आले खडकी सैन्य रुग्णालयानजिक हे वसतिगृह प्रस्तावित असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकां च्या सोईसाठी हे वसतिगृह बांधण्यात येत आहे

पुणे शहरातील बहचर्चित एचसीएमटीआर अर्थात उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गाला शिवसेनेचा विरोध नाही मात्र पालिका प्रशासन चुकीच्या पध्दतीने हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे या प्रकल्पाची कार्यवाही थांबवावी या प्रकल्पाची फेररचना करावी अशी मागणी शिवसेनेनं आय्क्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे

ही कार्यशाळा सावित्रीबाई फुले शिल्पसुष्टीच्या जागेत होणार आहे

संरक्षण आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पनांची निर्मिती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून आयडेक्स रोडशो हा कार्यक्रम सादर केला जातो त्याचे आयोजन येत्या शनिवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रीसर्च पार्क फाउंडेशनतर्फे केले जाणार आहे हवामान पुणे आणि परिसरांत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत